गुप्तहेर संस्थांनी भारतीय लष्कराला केलेल्या सहाय्यामुळे लष्कराच्या अनेक मोहिमा यशस्वी झाल्या असल्याचं प्रतिपादन लष्कर उप प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी काल पुण्यात केल पूणे आंतरराष्ट्रीय केंद्रांच्या वतीनं पत्रकार नितीन गोखले यांच्या आर

काव जंटलमन स्पायमास्टर या प्रस्तकाचं प्रकाशन नरवणे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

नागपूर इथं विधानसभेच्या अधिवेशनात काल अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हि घोषणा केली

महात्मा ज्योतीराव फूले शेतकरी कर्ज मुक्ती योजना मी आज या सभागृहात जाहीर करत आहे ही योजना मार्चपासून सुरू होईल

दरम्यान या सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन पाळलं नसल्याच सांगत यावेळी भाजपानं सभात्याग केला

जमशेटपूर इथल्या स्टील उत्पादन कारखान्याच्या धर्तीवर पूर्व विदर्भात सूरजागड इथहि असा प्रकल्प उभारण्यात येइल अशी घोषणा ही मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत केली सुरजागड हा गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त विभाग असून जंगल आणि खनिज संपत्तीने संपन्न आहे

विधिमंडळ राउत आदिवासी विध्यार्थ्यांच्या विकासासाठी सरकारच्या विविध योजनेतून देण्यात येणारा निधी पूर्णतःखर्च होऊन त्याचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा या हेतूने कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने केलेल्या कायद्याच्या धर्तीवर राज्यसरकार हि असा कायदा करण्याचा विचार करत आहे अस आदिवासी कल्याण मंत्री नितीन राउत यांनी काल विधान परिषदेत सांगितल लक्ष वेधी सूचनेअंतर्गत रवींद्र फाटक यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहातील समस्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत बोलत होते जयंत पाटील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याच्या द्रष्टीनं विशेष यंत्रणा निर्माण करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी काल विधानपरिषदेत केली भाजपाच्या प्रसाद लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते ही विशेष यंत्रणा आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी गिरणी कामगार प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली जाईल असं पाटील यांनी सांगितलं महापालिका विधेयक विधानसभेनं मंजूर केलेलं महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक काल विधानपरिषदेत बहुमतानं मंजूर करण्यात आलं या विधेयकानूसार राज्यातील सर्व महानगर पालिकांमध्ये आता बहसदस्यीय प्रभाग पध्दत रद्द होऊन पृन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे या विधेयकाला भाजपा सदस्यांनी विरोध केला कायद्यात सुधारणा करताना कोणताही आढावा घेण्यात आलेला नाही नागरिकांचे महापौरांचे आणि नगरसेवकांचे अनुभव जाणून नं घेता राजकीय हेतू ठेऊन हे विधेयक घाईघाईत आणल्याचा आरोप भाजपा सदस्य अनिल सोले यांनी या विधेयकावरच्या चर्चे दरम्यान केला

परंतू त्यासाठी खेड्यातील नागरिकांना तालूक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागायच्या हा त्रास कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंडळातर्फे भारत नेट महानेट प्रकल्प राबविला जातोय या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आज हिंगोली जिल्ह्यातील कळमन्री येथे अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार यांच्या हस्ते झाला

आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

डिसेंबर आणि जानेवारी हे महिने खरं म्हणजे इथं येणाऱ्या पक्षी प्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणारे असतात पण यंदा उशिराच्या पावसामुळं धरणांत आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही अजून बराच पाणी साठा शिल्लक आहे

कदाचित येत्या काही दिवसांत अग्निपंख आणि अन्य स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येनं भिगवणला येण्याची शक्यता असून त्यानंतर हा परिसर पुन्हा एकदा पर्यटक आणि पक्षी प्रेमींनी गजबजून गेलेला दिसेल

अधिवेशन सांगली देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी शेती उर्जा आणि घरबांधणी क्षेत्रातील ग्रंतवणूक वाढवली पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा

कणसे यांनी व्यक्त केले

दुष्काळी भागातील जल व्यवस्थापन द्राक्ष पीक लागवडीचं नियोजन या विषयावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली अर्थतज्ञ डॉ

पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली भूमिका यावेळी मांडली

शेती शेतीत अधिक उत्पादन देणार्या हरितक्रांतीपेक्षा शेतकर्यांचे उत्पन्न वाढणार्याक क्रांतीची गरज आहे तरच शेती शेतकरी आणि देश टिकेल असं प्रतिपादन केंद्र सरकारच्या शेतकर्यांरचे उत्पन्न दूप्पट करणे अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ अशोक दलवाई यांनी केलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अर्थशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्था यांच्या संयूक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते

दूपारी दीड वाजता सुरु होणाऱ्या या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीवरूनहिंदी आणि इंग्रजीतून करण्यात येईल चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजनं भारताला पराभूत केलं तर विशाखापट्टणम इथंझालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजला पराभूत करत भारतानं मालिकेत बरोबरी साधली आहे हवामान मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार